मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली

ही संपूर्ण रक्कम केंद्रसरकारनं द्यावी अशी मागणी राज्यसरकार करणारच आहे मात्र ही मदत येईपर्यंत राज्यसरकार आपल्या तिजोरीतूनच हे संपूर्ण सहाय्य करेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू असलेले निर्बंध टप्प्याटप्प्यानं हटवले जात आहेत जम्मू काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहीत कंसल यांनी ही आज श्रीनगर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली जम्मूमधली परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे असं कंसल यांनी सांगितलं संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीविषयक अहवाल सादर केल्यानंतरच हे निर्बंध हटवले जात असल्याचं कंसल म्हणाले

पी जी गप्तीतसंच इतर जीवनावश्यूक वस्तूंची वाहतूक सातत्यानं सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायमुर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या त्रिसदस्यीय पीठासमोर आज सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हे मत मांडलं जम्मू काश्मीरमधली सध्याची परिस्थिती संवेदनशील असल्यामुळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत वाट पाहणं गरजेचं वाटतं असं मत न्यायालयानं नोंदवलं दोन आठवड्यानंतर हे प्रकरण हाताळायला घेऊ असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे जम्मू कश्मीर मधल्या श्रीनगर इथल्या सौरा परिसरात घडलेल्या घटनांसंदर्भात कायदा आणि सुव्यवस्था हाताळताना अधिकाऱ्यांनी संपूर्ण संयम बाळगला असल्याचं केंदीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे गेल्या शुक्रवारी मशीदीतून नमाज पढून येणाऱ्या काही युवकांनी सुरक्षा दलावर दगडफेक करुन परिसरात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला होता तरीही अधिकाऱ्यानी त्यांना प्रत्युत्तर न देता संयम बाळगला होता काँगेसनं जम्मू कश्मीरमधल्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे जम्मू कश्मीरमधे प्रशासनानं वृत्त आणि इतर संपर्क माध्यमांवर पूर्णपणे बंदी घातली आहे सरकारनं विरोधी पक्षाच्या नेत्यांना जम्मू कश्मीरमधे जायची परवानगी द्यावी असं काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आज संध्याकाळी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा मिळणं अवघड असल्यामुळे आपण अवास्तव अपेक्षा बाळगू नये असं मत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटलं आहे ते पाकव्याप्त काश्मिरमधल्या मुझफराबाद इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते

जम्मू कश्मीर मधे आज दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी भूकंपाचा हलका धक्का बसला चार पूर्णांक दोन रिक्टर क्षमतेच्या या धक्क्याचा परिणाम लेह कारगिल आणि इतर परिसरात जाणवला कोणतीही जिवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर

नरिमन यांच्या खंडपीठानं सांगितले की याकरता आधारप्रमाणेच राष्ट्रीय नागरिकांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विशेष यंत्रणा राबवावी माजी केंद्रिय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल केंद्रिय मंत्री मंडळानं आज शोक ठराव संमत केला त्यांच्या निधनानं या देशानं एका महत्त्वाच्या नेत्याला आणि प्रतिभाशाली संसद सदस्याला गमावलं आहे असं या ठरावात म्हटलं आहे या ठरावात त्यांची वक्तृत्व शैली आणि सर्वसमावेशक भूमिका याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे

राज्याच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार काम करायला उत्सुक असल्याचं फ्रन्टचे वरिष्ठ नेता दोरजी शेरिंग लेपाचा यांनी म्हटलं आहे

या दहशतवाद्यांनी हिसेंचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील होत भारतीय संविधानाचं पालन करण्याची तयारी दाखवली आहे चांद्रयान दोन उद्या पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडणार असून चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं वाटचाल सुरू करणार आहे पहाटे साडेतीन वाजता या यानाला चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं सोडण्याची ट्रान्स लुनार इंजेक्शन ही प्रक्रिया करणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी अहमदाबाद इथं दिली भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते

याबाबत आवश्यक ते लक्ष घालण्याची सूचना ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पास्वान यांनी केली असून त्याबाबत अहवालही मागवला आहे तारांकित हॉटेलांचं सेवाशूल्कं जास्त असलं तरी दोन केळी आणि उकडलेल्या अंड्यांची किंमत एवढी महाग कशी असू शकते याबाबत त्यांनी आश्वर्यही व्यक्त केलं एवढा महाग दर का लावला याबाबत या हॉटेलांकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देशही पासवान यांनी विभागाला दिले आहेत

राज्यसभेच्या पोटनिवडणूकीसाठी माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह यांनी आज राजस्थानच्या जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज भरला भाजपाचे सदस्य मदन लाल सैनी यांचं निधन झाल्यानं यावर्षीच्या जूनमध्ये ही जागा रिकामी झाली होती लोकांच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियान ही एक चळवळ बनली आहे असं गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पूरी म्हणाले

संयुक्त अरब संघाचे मानव हक्क प्रमुख मिशेल बद्धसेट यांनी हॉगकॉगमधल्या आंदोलनकर्त्यावर केलेल्या बळाच्या वापरावर नाराजी व्यक्त केली आहे जगाच्या महत्त्वाच्या आर्थिक बेटावरील या वाढत्या अशांततेवर निपक्षपाती तोडगा काढणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले भारत अणि वेस्ट इंडिज क्रिकेटसंघांमधे सध्या सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना उद्या त्रिनिदादमधे पोर्ट ऑफ स्पेन इथं होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामना सुरु होईल आकाशवाणीवरुन सामन्याचं थेट धावतं समालोचन हिंदी आणि इंग्रजीतून संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून राजधानी आणि एफएम रेनबोवरुन श्रोत्यांना ऐकता येईल

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राष्ट्राला उद्देशून अभिभाषण होणार असून या पार्श्वभूमीवर आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन दिल्या जाणा या प्रादेशिक बातम्या उद्या सायंकाळी पावणेसात वाजता प्रसारित होतील